महाराष्ट्र तेलंगण आणि हिमाचल प्रदेश विधानसभेचं आजपासून पावसाळी अधिवेशन आता सविस्तर बातम्या जावडेकर निळ्या आकाशासाठी शुद्ध हवा या विषयावरील वेबिनार आज आयोजित करण्यात आला असून केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर त्याच्या अध्यक्षस्थानी असतील राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत सुरु असलेल्या विविध उपक्रमांच्या प्रगतीचा आढावाही ते या दरम्यान घेतील

त्यानंतर प्रथमच हा दिवस आज पाळण्यात येत आहे देशातील शंभर शहरांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्याची गरज असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिनी आपल्या भाषणात केलं होतं

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उच्च शिक्षणाच्या परीवर्तनामध्ये नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची भूमिका या विषयावर देशातील सर्व राज्यपालांची परिषद आज आयोजित करण्यात आली असून या परिषदेच्या उद्घाटन सत्रामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले विचार व्यक्त करणार आहेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण या दोन्ही स्तरातील शिक्षणात भारत केंद्रीत शिक्षण पद्धतीचा अंतर्भाव करणारे असून त्यामुळे देशाला महासत्ता बनविण्यासाठीच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे सर्व राज्यांचे शिक्षणमंत्री आणि देशातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू या दूरदृश्य प्रणालीद्वारे होणाऱ्या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत

संकट काळातील निरंतर शिक्षण बालवयातील शिक्षण आणि शिक्षणाचं आंतरराष्ट्रीयकरण या तीन विषयांवर ही चर्चा केंद्रित होती या बैठकीच्या अखेरीस शिक्षण मंत्र्यांनी एक ठराव मान्य केला त्यामध्ये दूरस्थ आणि संमिलीत शिक्षण आणि अध्ययनाचं मूल्य मान्य केलं असून उच्च दर्जाच्या शिक्षणाची उपलब्धता वाढवणं अध्यापकांचं कौशल्य डिजिटल पायाभूत सुविधा आणि अभ्यासक्रम यांचा विकास करण्याचं महत्व अधोरेखित केलं आहे

मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी मास्क घालणं सुरक्षित अंतर पाळणं याबाबतचे नियम अधिक कडकपणे पाळण्यात येणार आहेत प्रतिबंधित क्षेत्रातील मेट्रो स्थानकं खबरदारीचा उपाय म्हणून बंदच ठेवण्यात आली असून सुरु झालेल्या सर्व स्थानकांवर मेट्रोत प्रवेश करण्यापूर्वी शारीरिक तापमान मोजणी करण्यात येत आहे कोलकाता आणि मुंबईमध्ये मात्र मेट्रोसेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही चेन्नई इथं आज सकाळी सात वाजता या सेवेचं उद्घाटन तमिळनाडूचे उद्योगमंत्री एम

संपत यांच्या हस्ते झालं विमानतळापर्यंत ही सेवा सुरु करण्यात आली असून मेट्रोची तिकीट देताघेताना मानवी संपर्क टाळण्यासाठी चेन्नईत सर्व स्थानकांवर कार्ड रीडर्स बसविण्यात आले आहेत वातानुकूलन यंत्रणा स्वतंत्र फिल्टर्ससह बसविण्यात आल्या असून ठिकठिकाणी सातत्यानं सॅनीटायझेशन करण्यात येत असल्याचं आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे चेन्नईमध्ये आजपासून दीर्घ पल्ल्याच्या आंतरराज्य बससेवेलाही प्रारंभ झाला असून पहिल्या टप्प्यात बिगर वातानुकुलीत सहाशे आरामगाड्या सोडण्यात येत आहेत दिल्लीमध्येही आज सकाळपासून मेट्रोसेवेला प्रारंभ झाला

कर्नाटकमध्ये बंगळूरू इथंही पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून मेट्रो सेवा पुन्हा सुरु झाली

एकावेळी एका मेट्रोमध्ये जास्तीतजास्त चारशे प्रवाश्यांना प्रवासासाठी परवानगी दिली जाणार आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे आज पहिल्या दिवशी माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी तसंच राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्यासह दिवंगत सदस्यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला जाणार आहे त्यानंतर विधेयकं मांडली जाणार आहेत तर द्सऱ्या दिवशी विधेयकं तसंच प्रवणी मागण्यांवर चर्चा होईल यंदाच्या अधिवेशनात प्रश्नोत्तरे लक्षवेधी चर्चा होणार नाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदस्यांसह कामकाज सहभागी होणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची काल विधिमंडळ प्रवेशद्वारजवळ कोरोना चाचणी करण्यात आली ज्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आहे त्यांनाच अधिवेशनासाठी विधिमंडळात प्रवेश दिला जाणार आहे सभागृहातील आसनव्यवस्थाही बदलण्यात आली असून एका सदस्यानंतर दोन जागा सोडल्या जातील काही सदस्यांना प्रेक्षक गॅलरीत बसवलं जाणार आहे

सर्व मंत्री सदस्य आणि सचिवालय कर्मचारी यांना कोविड चाचण्या करुन घेणे अनिवार्य असून चाचणी अहवाल निगेटीव असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी सादर करायचे आहे या अधिवेशनातील कामकाज पत्रिका आज तयार होईल

संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी कमीत कमी लोकांनाच प्रवेश दिला जाणार आहे

नमस्कार